पंतप्रधानांच्या हस्ते आज शिर्डीत साई समाधी शताब्दीचा समारोप

राम मदिर उभारणीसाठी मोदी सरकारन कायदा करायला हवा सरसंघचालक मोहन भागवत यांचा सल्ला

राममंदीर प्रश्नावर शिवसेनाही आता आक्रमक

दीक्षा भमीच्या विकासासाठी निधीची कमतरता नाही मख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात काल पावसाची हजेरी पंतप्रधान शिर्डी दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते साई समाधी शताब्दीचा समारोप आणि विविध कामांचे भूमीपूजन होत असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी दिली यामध्ये दर्शनबारी साईगार्डन आणि नॉलेज पार्क आणि सौर प्रकल्पाचं सांकेतिक भूमीपूजन होणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेखाली लाभार्थ्याना घरांचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होणार आहे

तत्पूर्वी शिर्डी विमानतळावर उतरल्यानतर पतप्रधान मोदी साई मदीरात येऊन समाधीच दर्शन घेऊन पूजा करतील त्यानंतर शताब्दी ध्वज त्यांच्या हस्ते उतरवला जाईल मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त शिर्डीमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे दरम्यान काल दसऱ्यानिमित्त साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी विविध राज्यांमधून हजारो लोक शिर्डी इथं जमले होते संघ राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं कायदा करायला हवा असा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला आहे ते काल नागप्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात बोलत होते शत्र राष्ट्रांकडून असलेला धोका देशाची अंतर्गत सुरक्षा सामाजिक प्रश्न आर्थिक विकास अशा विविध मृदद्यांवर भागवत यांनी यावेळी भाष्य केलं आपण अधिक बलवान होण हाच शत्रूच्या संभाव्य धोक्यापासून आत्मरक्षणाचा सर्वोत्तम उपाय असतो असं ते म्हणाले शहरी नक्षलवाद धोकादायक असल्याचं मत भागवत यांनी व्यक्त केलं समाजात निर्माण झालेला असंतोष दूर करायला हवा दबलेल्या पिचलेल्या लोकांना त्यांचे अधिकार द्यायला पाहिजेत असा सल्लाही त्यांनी मोदी सरकारला दिला विजयादशमीनिमित्त नागप्रात संघ स्वयंसेवकांनी पथसंचलन केलं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते शस्त्रप्जनही करण्यात आलं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी याकार्यक्रमात प्रमुख पाहणे म्हणून हजर होते तुम्ही मला इथे बोलवलं हा माझा नाही तर जगातील शेकडो वंचित शोषित मुलांचा सन्मान आहे अशी भावना सत्यार्थी यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर संघाच्या गणवेशात या कार्यक्रमात उपस्थित होते शिवसेना राम मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारनं कायदा करायला हवा असा सल्ला संघ देत असतानाच शिवसेनाही आता राममंदीर प्रश्नावर आक्रमक होते आहे

दरवर्षी देशात रावण उभा राहतो पण राम मंदिर का उभे राहत नाही असा प्रश्व त्यांनी सरकारला विचारला आम्ही तुमचे दुश्मन नाही पण तुम्ही जनतेच्या भावनांशी खेळू नका त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी टाकू नका हे पाणी पडलंच तर त्याचा लाव्हा व्हायला आणि त्यात तुम्ही भस्म व्हायला वेळ लागणार नाही असा इशारा ठाकरे यांनी दिला राम मंदिर बांधणार असाल तर त्याचे काम लगेच सुरू करा नाहीतर आम्ही राम मंदिर बांधू हे सांगायला मी अयोध्येत येत आहे असं ते म्हणाले राम मंदिराच्या मुद्द्याबरोबरच पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि सरकारच्या एकूण कारभारावर ठाकरे यांनी जोरदार टीका केली महाराष्ट्रात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर केला नाही तर शिवसेना सरकारविरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी आणि रामदास आठवले राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूरचे संपर्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिकन्यायमंत्री राजकुमार बडोले महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते

दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचा वारसा तयार होण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे

दसरा दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये काल विजया दशमी उत्सव आपल्या परपरेनुसार शस्त्र पुजन आणि शिस्तबध्द पथ सचलन करीत साजरा करण्यात आला तसंच धम्मचक्र परिवर्तन दिनानिम्मित विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ध्ळ्यात संघाच्या या वार्षिक उत्सवाला संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी संघ गणवेशात हजेरी लावली वाशीममध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या संकल्पनेतून शहर पोलीस ठाण्यानं अनोख्या पध्द्तीनं दसरा साजरा केला

कोल्हापूरमधे श्रीमंत छत्रपती शाह महाराज यांनी शमी पूजन करून सीमोल्लंघन करून दसरा राजेशाही थाटात आणि रयतेच्या साक्षीने साजरा केला साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमदिर पैलेस येथील भवानी मंदिरात पूजन झाल्यानंतर राजघराण्यतील मान्यवरांनी नागरिकांसह सोनं लुटलं

एका भारतीय डॉक्टरनंही विजयादशमीच्या दिवशी एक आगळंवेगळं सीमोल्लंघन करून भारतीय वैद्यकीय क्षेत्रात एक मोलाची कामगिरी केली आहे भारतातील पहिल्या गर्भाशय प्रत्यारोपणानंतर गर्भवती झालेल्या महिलेची प्रसूती काल पुण्यात झाली पुण्याचे डॉ शैलेश पुणतांबेकर आणि त्यांच्या टीमनं भारतातील अशी पहिलीच शस्त्रक्रिया पूर्णतः यशस्वी करून दाखवली आपला आनंद व्यक्त करताना डॉ प्रणतांबेकर म्हणाले

जिला मुल झालेलं आहे हे आपल्या देशासाठी एक मोडुं कौत्कास्पद गोष्ट आहे

म्हणून तिच्याच आईचं गर्भाशय तिच्यामध्ये बसविलं गेलं आणि त्याच गर्भाशयातनं तीच्या मुलीचा जन्म झाला म्हणजे ज्या गर्भाशयातनं त्या मुलीचा जन्म झाला त्याच गर्भाशयातनं आज त्या मुलीच्या मुलीचा जन्म झाला

ऊसतोड कामगार आता मालक व्हावेत म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी दसऱ्या मेळाव्यात बोलताना सांगितलं

मी गणेश चव्हाण गगनबावडा तुल्यातील रहिवासी आहे आमच्या तालुक्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना चांगल्या प्रकारे यशस्वी झालेली आहे हा तालुका दुर्गम आणि डोंगरी असला तरी प्रधानमत्री ग्रामसडक योजनेतून रस्ते चांगले झाले या योजनेतून तयार झालेल्या दुरुस्ती आणि देखभालसुद्धा चांगल्या पद्धतीन होत आहे त्यामुळे ही योजना तालुक्यासाठी एक वरदान ठरली आहे

हवामान् मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात काल संध्याकाळी अनेक ठिकाणी ढगांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली गेले काही दिवस उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला पण देवीचं विसर्जन करण्यास गेलेल्या भाविकांची तारांबळ उडाली दसऱ्याच्या आनंदावरही विरजण पडलं आजही या भागात सायंकाळी हवामान ढगाळलेलं असेल आणि काही ठिकाणी गडगडाटासह पावसाच्या सरी बरसतील असा हवामान खात्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यात हवामान कोरडं राहील महाराष्ट्रातून मोसमी पाऊस माघारी गेलेला असला तरी कन्याक्मारी पासून कोकणातल्या वेंगुर्ल्यापर्यंतच्या भागात तो मध्यंतरीच्या चक्रीवादळांमुळे अडकून पडला आहे आता तिथूनही मान्सूनच्या परतीचा मार्ग मोकळा झाला असून उद्यापर्यंत तो भारताचा निरोप घेईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे